आठवड्यातल्या सर्व दिवसात घाई गडबडीने सुनावणी होणार असेल तर कोर्टाला सहकार्य करणं शक्य नसल्याचं या गटाचे वकील राजीव धवन यांनी आज न्यायालयाला सांगितलं या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं गेल्या मंगळवारपासून दररोज सुनावणीचा निर्णय घेतला आहे यानुसार सुनावणीचा आज चौथा दिवस आहे

डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी हा सेवा कर तीन वर्षांपूर्वी रद्द करण्यात आला होता त्यापूर्वी वातानुक्लीत तिकिटांच्या ऑनलाईन ब्रुकिंगवर दर तिकिटामागे चाळीस रुपये तर साध्या तिकिटांच्या ऑनलाईन ब्किंगसाठी दर तिकिटामागे वीस रुपये सेवा कर आकारला जात होता

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान वेल्लोर मतदार संघात आयकर विभागाच्या धाडीत मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी रोकड सापडल्यामुळे या मतदार संघाची निवडणूक रद्द करण्यात आली होती

काश्मीरप्रमाणे महाराष्ट्राचेही तुकडे पाडले जातील अशी शक्यता ठाकरे यांनी व्यक्त केली

या प्रढच्या सर्व सार्वत्रिक निवडणूका मतपत्रिकांवरच घेण्याची मागणी करत लोकशाही वाचवा अशा घोषणा देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

पावसामुळे वेगवेगळ्या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे काल रात्री पासून शहादा शहाराला वीज पुरवठा करणाऱ्या उप केंद्रामध्ये पाणी शिरल्यानं शहराचा वीज प्रवठा खंडीत झाला आहे अनेक नद्या नाल्यांवरुन पाणी वाहत असल्यानं जिल्ह्यातली बससेवा बंद ठेवण्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे ध्रळे शहरातही पावसामुळे आज शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत जिल्ह्यातून इतर गावी जाणाऱ्या बस गाड्यांच्या अनेक फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत

प्रमुख राज्यमार्ग बंद असल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे त्याचप्रमाणे दर्यापूर तालुक्यातल्या सांगोला इथले जलसंधारण विभागाची शेततळी फुटल्यानं सुमारे दोनशे एक्कर जमिनीवरची पिके वाहून गेली आहेत मेळघाटाच्या धारणी ताल्क्यातील चारही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यानं तापी आणि गडा नदीवरील पूलं पाण्याखाली गेली आहेत पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथकं पोहोचली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

वायनाडसहित केरळच्या पुरानं प्रभावित झालेल्या भागाला मदतीची मागणी त्यांनी केली पंतप्रधान मोदी यांनी प्रर स्थीतीवर लागेल ती मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे असं राहुल गांधी यांनी एका ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे

प्रशासनाने बँकांना आदेश देऊनही बँका कर्जवाटप करत नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे